भाषा समृद्धीसाठी प्राथमिक शिक्षण स्थानिक आणि मातृभाषेत देण्याची नितांत गरज उपराष्ट्रपती एम

वेंकय्या नायडू

यांचं आवाहन

लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

म्रलांना प्राथमिक शिक्षण स्थानिक आणि मातूभाषेत देण्याची गरज असून त्याद्वारेच भाषा समुद्ध होण्यास मदत होईल कुठल्याही भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टीकोनातूल न बघता भाषेच्या माध्यमातून भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला गेला पाहिजे असं मत भारताचे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केलं नागपूर इथं कवि कुलग्रुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे आयोजित अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या शताब्दी महोत्सवानं नागपुरात त्रि दिवसीय परिषदेची सुरूवात झाली त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री वितीन गडकरी राज्याचे उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत कविक्तुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी आणि अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष आचार्य गौतम पटेल उपस्थित होते राष्ट्रवादी दृष्टीकोनातून इतिहासाचं अध्ययन करण्यासाठी प्राच्यविद्येचं योगदान महत्वाचं असल्याचं सांगूल उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की वैयक्तिक जीवनात तसंच प्रशासकीय कार्यामध्ये स्थानिक भाषेच्या वापरावर भर दिला गेला पाहिजे भारतीय इतिहास शिकविला गेला पाहिजे

या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी संस्कृत भाषेचं संवर्धन आणि विकास होणं गरजेचं असल्याचंही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धानाबाबत बोलतांना सांगितले की पर्शियन भाषेचा उदय हा संस्कृत मधून झालेला आहे तेहरान विदयापीठामध्ये संस्कृत भाषेचे अध्ययन केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यात संस्कृत शिक्षण देणारे एकमेव विद्यापीठ नागपूरात असल्याबददल गौरव व्यक्त केला

आपला देश विभिन्न संस्कृतीनं नटलेला असून या सर्व संस्कृतीला एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचं महत्व अनन्यसाधारण आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दिनानिमित सर्वांना श्भेच्छा दिल्या आहेत हिंदी भाषा अतिशय प्रभावी असून सामाजिक माध्यमांवर तिचा वापर वाढत असल्याबद्दल जावडेकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे

ही जनगणना एका मोबाईल एप दवारे केली जाणार आहे

म्ंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक आहे त्यासाठी एक समिती गठीत करावी असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंंबईत दिले विधानभवनात कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली सामंत म्हणाले कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे राज्यात पैठण इथं संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समिती गठित करण्यात यावी असंही सामंत यांनी सांगितलं बांधकाम क्षेत्रामध्ये ग्णवतेशी तडजोड न करता पर्यावरणप्रक कच्चामाल वापरून या क्षेत्रातील बांधकाम तज्ञांनी व वास्त्शास्त्र तज्ञांनी ग्रामीण भागामध्ये किफायतशीर घरबांधणीसाठी प्ढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय सृक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्रात केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित रचना या वास्त्विशारद तज्ञांच्या नागपूर इथं आयोजित प्रदर्शनीचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे कोषाध्यक्ष स्नील देगावकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्ख्य अभियंता उल्हास देबडवार यावेळी उपस्थित होते

लेडीज क्लब इथं आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनांमध्ये बांधकाम वास्तृकला अंतर्गत सजावट तसंच बांधकाम आणि निर्मिती क्षेत्रातील उपकरणे यांच्या दालनानांचा समावेश आहे

लघ आणि मध्यम उदयोगांच्या भरभराटीसाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आखत असन माहिती तंत्रज्ञानाच्या या जगात औद्योगिक क्षेत्रात नवे बदल होत असताना उद्योजकांनी हे बदल स्वीकारून आपल्या उत्पादन क्षमतेला वाव दिला पाहिजे आणि अशा उदयोगांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कटिबदध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं ते अकोला इंडस्ट्रीज असोसीएशनच्या वतीनं औदयोगिक वसाहतीत तीन दिवसीय कृषी औद्योगिक आणि अन्न प्रक्रिया उपकरण प्रदर्शनीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते या सोहळ्यात प्रम्ख पाहणे म्हणून आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते निवडणूक रोख्यांच्या विक्रीची तेरावी शंखला येत्या तेरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत चालणार आहे राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांअंतर्गत राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांसाठी रोकड निधीलां पर्याय म्हणून निवडणूक रोखे विक्री स्रु करण्यात आली स्टेट बँकेच्या एकोणतीस शाखांच्या माध्यमातून ही विक्री होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्रालयानं दिली आहे राज्यातील नाशिक मालेगाव नागपूर लातूर पणवेल आणि बृहळ्मुंबई महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज संपविण्यात आली यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या बारा ड प्रभागाच्या पोटनिवडणुकी भारतीय जनता पार्टीचे विक्रम ग्वालबंशी विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज श्रुक्ला यांचा पराभव केला

शिवसेना तीन आणि एका जागेवर इतर पक्षाचा उमेवादवार विजयी झाला अध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला

ग्रंथदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला

उस्मानाबाद शहरातल्या शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये सहभागी झाले काही विदयार्थ्यांनी साहित्यिक तसंच संतांच्या वेशभूषा केल्या होत्या पर्यावरण संवर्धन बेटी बचाव बेटी पढाव वक्षतोड थांबवा पर्यावरण वाचवा यासारखे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ दिंडी मध्ये सहभागी झाले होते ज्येष्ठ साहित्यिक आणि गेल्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांच्या हस्ते या संमेलनाच्या ग्रंथ दालनाचं उदघाटन झालं